केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालया अंतर्गत असलेल्या पृण्यातील मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं आयोजित मधमाशी पालक संमेलनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज भेट दिली यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केल गडकरी यांनी यावेळी मधमाशा उत्पादनाच्या प्रदर्शनाची पाहणी केली यावेळी मधमाशी उद्योजकांसह मधमाशी संशोधक आणि या क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते

यावेळी राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत यावेळी हरियाणा येथील ट्रान्सलेशन आरोग्य विज्ञान आणि तंत्र ज्ञान संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ गगन दीप कंग हे प्रमुख पाह्णे म्हणून उपस्थित राहणार आहेत ते यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून दीक्षांत भाषण करतील असं विद्यापीठानं कळवलं आहे कारवाई प्रणे सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दिरंगाई केल्याप्रकरणी कारवाई म्हणून खेड शिवापूरचा टोल नाका बंद करण्याची शिफारस पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे गेल्या काही वर्षांपासून पुणे सातारा रस्त्याचं काम अपूर्णावस्थेत असून अनेकवेळा या कंत्राटदाराला मुदतवाढही देण्यात आली होती अभ्यास केंद्र अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठाच्या सहकार्यानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यास विभागात पहिल्या जॉन डुअे अभ्यास केंद्राचं उद्घाटन येत्या गुरूवारी कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या हस्ते होणार आहे याच दिवशी टेक्सास विद्यापीठातील डॉ स्कॉट स्ट्रॉउड यांच डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यान होणार आहे हि माहिती विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ विजय खरे यांनी दिली स्वरांगण पुण्यातील स्वरांगण दृष्टिहीन संस्थेच्या वतीनं लुई ब्रेल यांची पुण्यतिथी आज साजरी करण्यात आली याप्रसंगी पुण्यातील विविध शाळांमध्ये जाऊन लुई ब्रेल यांची माहिती देणं ब्रेल लिपीमध्ये लेखन वाचन ब्रेल लिपीत खूणा असलेले पत्ते ओळखून दाखवणं आदि प्रात्यक्षिकं करण्यात आली

महाराष्ट्राचा संघ यावेळीही चांगला कामगिरी बजावेल आणि त्यांना महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि यूवक सेवा संचालनालयाच्या वतीनं सर्व सुविधा पूरविण्यात येतील असं आश्वासन क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी आज पुण्यात पत्रकारांना दिलं टेनिस पीवायसी जिमखाना क्लबच्या टेनिस कोर्टवर शालेय गटाच्या टेनिस स्पर्धेंची अंतिम फेरी आज पार पडली

आज धक्कादायक निकालांनी संध्याकाळचं सत्र गाजलं भारंदाज हप्ते आणि एकेरी द्हेरी पटीच्या प्रदर्शनानं हे सत्र प्रेक्षणीय ठरलं

उद्या आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सकाळी त्रळक ठिकाणी धुकं पडण्याची शक्यता आहे

नमस्कार